या परीक्षांसाठी तारखा निश्चित करताना त्या कोणत्याही स्पर्धा परीक्षांच्या वळीपत्रकाच्या आड यघ्घीर नाहीत याची खबरदारी घरीसी आह असं केंद्रीय शिक्षण मंडळानं म्हटलं आह

चलनबाजारात रुपयाची किंमत काहीशी वाढली